राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून मुंबईत सुरू होत आहे

कोरोनाच्या पार्क्षभुमीवर यंदाचं हिवाळी अधिवेशन नागपूर इथं न होता मुंबईतच होणार आहे

शेतकऱ्यांचे प्रश्न कोरोना अवकाळी पावसानं झालेले शेतकऱ्यांचे नुकसान आदी विषय अधिवेशनात मांडले जाण्याची शक्यता आहे

स्वतच्या प्राणांची आहती देऊन लोकशाहीच्या मंदिराचं रक्षण करणाऱ्या शहीदांना आदरांजली वाहताना दहशतवादाविरोधातली आपली लढाई अधिक तीव्र करायचा निश्चय करणं गरजेचं असल्याचं राष्ट्रपती म्हणाले या हल्ल्यात शहीद झालेल्यांचे देशवासी कायम ऋणी राहतील असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे

नाशिक जिल्ह्यात नांदगाव तालुक्यातल्या आस्ते गावात राहणारे मेजर सुरेश रघुनाथ घुगे यांना जम्मू काश्मीर इथं देशसेवा करत असताना वीरमरण प्राप्त झालं त्यांच्या पार्थिवावर सोमवारी त्यांच्या मूळगावी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत जम्मू काश्मीरच्या नवसेरा सेक्टरमध्ये कर्तव्य बजावत असताना डोंगरावरून पाय घसरल्यानं जवान सुरेश घुगे यांना वीरमरण आलं आहे त्यांच्या निधनाचं वृत्त येताच मनमाडसह नांदगाव तालुक्यात शोककळा पसरली

उद्या सायंकाळी त्यांचं पार्थिव पुणे इथं आणि तिथून रात्री नाशिक जिल्ह्यात त्यांच्या मूळ गावी नेलं जाईल त्यानंतर सोमवारी सकाळी पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत

पालघर जिल्ह्यात सकाळपासून रिमझिम पाऊस होत असून नाशिकमध्ये सलग तिसऱ्या दिवशी आज अनेक भागात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या वाढत्या थंडीचा रब्बी पिकांना फायदा होणार असला तरी द्राक्ष पिकांना मात्र धोका वाढल्याने द्राक्ष उत्पादक चिंतेत आहेत वाशिम जिल्ह्यातही काही ठिकाणी हलका पाऊस झाला या वातावरणाचा गहू तूर आणि हरभरा या पिकांवर दुष्परिणाम होण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करत आहेत